सत्ताधारी काँग्रेस जनता दल सेक्युलर चार जागांवर तर भारतीय जनता पक्ष एका जागेवर आघाडीवर आहे रामनगरम विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता कुमारस्वामी आघाडीवर असल्याचं वृत्त आहे बल्लारी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार व्ही

उगरप्पा दीड लाख मतांनी आघाडीवर शिवमोगा लोकसभा मतदारसंघात सहाव्या फेरीअखेर भाजपा उमेदवार मांड्या लोकसभा मतदारसंघात जेडीएस उमेदवार तर जामाखांदी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार आघाडीवर असल्याचं वृत्त आहे

चकमकीत मारल्या गेलेल्या दोघा नक्षलवाद्यांसाठी ओडिशा सरकारनं चार लाख रुपयांचं तर अन्य तिघांसाठी प्रत्येकी एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं सीमा सुरक्षा दलाच्या जवानासंह ओडिशा सुरक्षा दलाच्या जवानांनी ही कारवाई केली

नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ते बोलत होते शहरांमध्ये वाढती गर्दी आणि प्रद्षण कमी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली सरकार प्रद्षण मुक्त आणि कमी खर्चाच्या वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना करत असल्याचं त्यांनी सांगितलं नागरिकांनी वाहनांसाठी मिथेनॉल इथेनॉल आणि विद्युत स्रोतांचा वापर करावा जेणेकरुन देशात पेट्रोलियम पदार्थांची आयात कमी होईल असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं

न्यायमूर्ती शालिनी फणसळकर यांनी हा निकाल देताना तपास यंत्रणा या आरोपींवरचे आरोप सिद्ध करू शकल्या नसल्याने त्यांची मुक्तता करत असल्याचं सांगितलं

सध्या उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री दुष्काळ निवारणाबाबत आढावा बैठक घेत असून जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेसंदर्भात ते पोलिस विभागाची आढावा बैठक घेणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात काल आयोजित गोवर रुबेला लसीकरण मोहीमेसंदर्भातल्या मार्गदर्शन कार्यशाळेत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी ही माहिती दिली महानगर पालिका जिल्हा परिषद आरोग्य विभाग जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयानं ही मोहीम यशस्वी करायची असून या मोहिमेत सर्वांनी सक्रीय सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं

वैद्यकीय अधीक्षकांनी ही माहिती दिली

या स्पर्धेत देशभरातून सत्तेचाळीस विद्यापीठांचे संघ सहभागी होणार आहेत

खासगी बस चालकांनी जास्तीचं भाडं आकारल्यास प्रवाशांनी तक्रार करण्याचं आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केलं आहे चिनी खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आज फुझोऊ इथं सुरूवात होत आहे किदंबी श्रीकांत आणि पी व्ही सिंधू भारतीय संघाचं नेतृत्व करतील

तिचा पहिला सामना रशियाच्या कोस्तेस्काया बरोबर आहे होणार आहे